मध्यप्रदेशात रायसेन इथं काल झालेल्या शेतकरी महासमेलनाला ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून संबोधित करत होते नव्या कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि एपीएमसी बंद होईल असा अपप्रचार करून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले या वावड्यांकडे दर्लक्ष करून सरकारवर विश्वास ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं पूर्वी राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात कृषी सुधारणांची घोषणा करत होते परंतु आता या सुधारणांचं श्रेय घेता येत नसल्यानं ते शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंद्का ठेवून वार करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली कृषी सुधारणांचं सर्व श्रेय या पक्षांनी घ्यावं मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीत बाधा आणू नये असं आवाहन पंतप्रधानांनी या पक्षांना केलं

केंद्रीय कृषी मंत्रालयानं ही माहिती दिली

महाविकास आघाडी सरकारच्या या अध्यादेशाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात मराठवाड्याबाहेरच्या काही पालकांनी चार याचिका दाखल केल्या होत्या खंडपीठाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत कोटा रद्द करण्याचा शासन निर्णय योग्य असल्याचं सांगितलं या निर्णयाचं आमदार पाटील यांनी स्वागत केलं आहे

शेतकऱ्यांच्या सोयीकरता महा डीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या द्रष्टीने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे

दांडेगावकर यांच्यापूर्वी दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष होते परंतु त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानं त्यांनी महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता दांडेगावकर हे सध्या राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत

पुणे जिल्ह्यातले सहा पर्यटक काल दपारी आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं हे सर्वजण समुद्रात बुडाले त्यातल्या तिघांना वाचवण्यात स्थानिकांना आलं तर इतर तिघांचे मृतदेह थोड्या वेळाने किनाऱ्याला लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे प्लास्टर ऑफ पॅरीस पीओपीच्या मूर्तींबाबत अभ्यास करुन तोडगा काढण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला जाणार आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही मागणी मान्य केली असल्याची माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली पीओपी वापरावर आणलेली बंदी केंद्र सरकारनं कोविड प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर एका वर्षासाठी शिथिल केली होती त्यानंतर ही बंदी कायम राहणार आहे या पार्श्वभूमीवर मूर्तीकार आणि कारखानदारांच्या शिष्टमंडळाने काल आमदार शेलार यांच्या नेतृत्वात जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली पीओपी मूर्तींवर बंदीमुळे मूर्तींकार तसंच कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे शाडू मातीच्या मूर्तीला अनेक मर्यादा आहेत नव्या तंत्रज्ञानानुसार पीओपीची मूर्ती पाण्यात विरघळवता येते या आणि अशा अनेक मुद्यांकडे या शिष्टमंडळाने पर्यावरण मंत्र्यांचं लक्ष वेधलं या पार्श्वभूमीवर अभ्यास गट स्थापन करुन मध्यममार्ग काढावा अशी विनंती शिष्टमंडळाने केली ती जावडेकर यांनी मान्य केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

स्वयंपाक आणि निवासाची व्यवस्था सोबत घेऊन हे शेतकरी बेमूदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याचं नवले यांनी सांगितलं

काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली

औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन तर जालना बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला

महापालिका प्रशासक आस्तिककमार पांडेय यांनी ही माहिती दिली

काल सायंकाळी दुसऱ्या डावाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ चार धावांवर बाद झाला होता तर मयंक अग्रवाल पाच धावांवर खेळत होता

हा आदेश पूर्णत अन्यायकारक असून यामुळे बेरोजगारीत आणखी वाढ होणार असल्याचं ते म्हणाले भाजप शिक्षक आघाडीने औरंगाबाद इथं शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात याबाबतच्या शासन निर्णयाची होळी होकेली शिक्षणासारख्या विषयातही महाविकासआघाडी सरकारचं धोरण उदासीन असल्याची टीका भाजप नेते प्रवीण घ्रगे यांनी यावेळी केला हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारं एक निवेदन शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांना सादर करण्यात आलं

रत्नाकर गुट्टे यांनी केली आहे

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचं आवाहन आमदार गुट्टे यांनी केलं आहे

आपल्या विविध मागण्यांचं निवेदन संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं

करमाळा तालुक्यात राखुंडे वस्ती जवळ ही कारवाई करण्यात आली या बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात करमाळा तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे तालुक्यात आणखी काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

काल दुपारी ही घटना घडली हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अद्याप कळू शकलं नाही

पालकमंत्री अमित देशमुख यांनी या संदर्भात जिल्हा प्रशासनाला वस्तूस्थिती जाणून घेण्याचे निर्देश दिले होते

या दोन्ही निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यात नवेली देशमुख यांची भूमिका नक्कीच उपय्क्त ठरली असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी नमूद केलं